बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं या वेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं लोकनेते डॉ बाळासाहेब विखेपाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं नामांतरही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यानिमित्त प्रवरानगर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे दूरदृष्य माध्यमातून उपस्थित होते तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्राच्या भूमीला अभिवादन केलं गरीब दर्बल यांचे दःख दूर करणे हा विखे पाटील यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता राजकारणाचा वापर त्यांनी समाजाच्या भल्यासाठी केला हेच त्यांचे वेगळेपण होते अशा शब्दात विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विखे पाटील यांची काही वाक्ये मराठीतून उद्दुत केली

देशात ग्रामीण भागातील शिक्षणाचा गांभीर्याने विचार होत नव्हता तेव्हा विखे पाटील यांनी शिक्षण संस्थेची स्थापना करून गावागावात चैतन्य निर्माण केलं असं मोदी म्हणाले पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीच्या पाण्याची कमतरता दूर करण्यावरही विखे पाटील यांनी लक्ष दिलं त्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात विविध जलसिंचन योजना राबवण्यात आल्या

शैतीला फायदेशीर उद्योग बनवण्यावर विखे पाटील यांचा भर होता त्याद्वारे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता आमचे सरकार देशात प्रथमच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे शेतमालाला योग्य किंमत देण्यासह विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे शेतीत नवीन आणि जुन्या पद्धतींचा मेळ घातला पाहिजे उसाची शेती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे पूर्वी फक्त साखर उत्पादन केले जात असे आता इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे यामुळे तेल आयातीवर खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं विखे पाटील यांच्या चार पिढ्या समाजकारणात आहेत खूप चांगलं काम ते करत आहेत अशी उदाहरण खूप कमी आहेत असंही मोदी म्हणाले कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांणी काळजी घ्यावी

त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा साडेसात टक्क्यांनी अधिक आहे

ई संजीवनी आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेला ई संजीवनी दूरवैद्यकीय सेवा उपक्रम रूग्ण आणि डॉक्टरांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असून अल्पावधीतच सुमारे पाच लाख जणांनी याचा लाभ घेतला आहे दूरध्वनीव्दारे रूग्णांना या उपक्रमामध्ये सहभागी होवून आपल्या आरोग्यविषयक समस्येवर मार्गदर्शन घेता येते

ई संजीवनी सेवा आता भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने रूळत आहे

कामधेन् यंदा दिवाळीमध्ये देशभर गोमयापासून बनलेल्या वस्तूचा वापर केला जावा यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगानं कामधेनू दीपावली अभियान हाती घेतलं आहे याद्वारे गायीच्या शेणापासून बनलेली उत्पादने वापरण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये दिवे मेणबत्त्या धूप उदबत्त्या स्वस्तिक चिन्ह पेपरवेट होमासाठीची साधन सामुग्री तसंच लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती यांचा समावेश आहे

अयोध्या शहरात तीन लाख दिवे आणि वाराणसी मध्ये एक लाख दिवे लावले जाणार आहेत यामुळे विविध गो उत्पादन उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच पण स्व्छता आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास तसंच गोशाळा आत्मनिर्भर होण्यासही मदत होणार आहे चीनी दिव्यांना पर्याय म्हणून हे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक दिवे उपलब्ध होणार आहेत मुंबई वीज समिती मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राच्या विविध भागात काल काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता ही घटने मागच्या नेमक्या कारणांबाबत तपास करण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत दिली आहे

येत्या आठवडाभरात याबाबतचा अहवाल सादर केला जाईल अस राऊत म्हणाले दरम्यान मुंबईतली रेल्वे सेवा पाणी पुरवठा यासारख्या अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम करणाऱ्या या घटनेच्या पार्श्वभूमिवर केंद्रातले काही वरिष्ठ अधिकारी मुंबईला भेट देणार असल्याचं केंद्रीय उर्जा राज्य मंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे राज्याच्या पॉवर ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता राष्ट्रीय पॉवर ग्रीड मात्र सुरळीतपणे सुरू आहे असंही सिंग यांनी सागितलं विक्री केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी ग्रामीण विकास कार्यक्रम कृषी उत्पादनांना मिळणारा वाढीव हमी दर आणि ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता यामुळे ग्रामीण भारताचा कायापालट होत असून त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ट्रॅक्टर विक्रीत वाढ होत आहे या वर्षी प्रथमच अन्य तिचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या तुलनेत ट्रॅक्टरची विक्री जास्त झाल्याची माहिती ट्रॅक्टर उत्पादक संघटनेनं दिली आहे